परिंकर यांचं काल पणजी इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं

पणजीच्या भाजपा मुख्यालयात आज त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे नंतर कलाअकादमीमधेही जनतेला आपल्या दिवंगत नेत्याचं अंतिम दर्शन घेता येईल संध्याकाळी चार वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि पाच वाजता अंतिम संस्कार होतील राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आणि इतर मान्यवरांनी परिंकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही पर्रिकर यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट केला आहे लोकप्रिय नेता हरपला या भावनेनं जनमानसातून हळहळ प्रकट होत आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी होणार आहे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यामधे प्रशासनानं काल सुमारे साडेअकरा हजार अवैध फलक काढून टाकले निवडणूक आयोगाच्या अधिका यांनी सांगितलं की माहीम कॉजवे ते दहिसर कुर्ला ते मुलुंड आणि कुर्ला ते ट्रॉम्बे या भागात ही मोहीम राबवण्यात आली